सर्व पाच एकर जागा रामलछा पक्षकारांकडे देण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे केंद्र सरकारनं सुन्नी वक्फ बोर्डाला आयोध्येत मोक्याच्या जागी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जागा द्यावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत सुमारे शतक भरापासून सुरू असलेल्या यासंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे वादग्रस्त ठिकाणी मंदीर उभारणीसाठी तीन महिन्यांत विश्वस्त मंडळाची स्थापना केली जावी असंही सर्वोच्व न्यायालयानं म्हटलं आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं सुमारे पंचेचाळीस मिनिटं निकालाचं वाचन केलं न्यायमूर्ती शरद बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस अब्दुल नजीर यांचा या घटनापीठात समावेश आहे

या निकालावर फेर विचाराची मागणी करू असंही त्यांनी नमुद केलं आहे

संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि विषेशतः अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे देशात इतरत्रही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे

संपूर्ण समाजानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा स्वीकार करावा आणि शांतता राखावी असं आवाहन त्यांनी केलं आहे

संपूर्ण मुंबई शहरात कलम एकशे चव्वेचाळीस जमावबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान कोणताही अन्चित प्रकार घडू नये यासाठी मुंबई व राज्यातील इतर भागात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

राज्यात काल दिवसभरातल्या राजकीय घडामोडींनंतरही सत्ता स्थापनेबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिला राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचा निर्णय होईपर्यंत फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहायला सांगितलं आहे मराठा कोट्यातील रिक्त ठेवलेल्या दोन हजार जागा तात्प्रत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या होत्या या नियुक्त्या रद्द करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे याचिकेवरील पुढील सुनावणी पाच डिसेंबर रोजी होणार आहे

कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू करण्यापासून ते घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना साठ्याची मर्यादा ठरवून देण्यापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली भारतीय रिझर्व्ह बँकेनं बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्त प्रवठा कंपन्यांच्या ग्रामीण भागातल्या कर्जदारांसाठीच्या उत्पन्न कमाल मर्यादेत वाढ केली आहे

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथल्या कामठा फाटा इथं मराठा शिवसैनिक सेनेनं आज रस्तारोको आंदोलन केलं शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी संपूर्ण कर्जमाफी व्हावं यांसह इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या